भारतरत्नपंडितभीमसेनजोशीयांचीजन्मशताब्दीसुरु त्यानिमित्तराज्यातविविधकार्यक्रमांचंआयोजन देशातलीसामूहिकताहीचभारताचीशक्तीअसूनतोचआत्मनिर्भरभारताचामूलाधारअसल्याचंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांचं प्रतिपादन पेट्रोलडिझेलचीदरवाढकमीकरण्यासाठी राज्यसरकारनंत्यावरचेकरकमीकरावेतअशीविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांची मागणी आणि

कालपुण्यातसंवादपुणेआणिसमर्थयुवाफाउंडेशनयांच्यासंयुक्तविद्यमानेकार्यक्रमआयोजितकेलाहोता

शंकरअभ्यंकरयांच्याहस्तेकरण्यातआला संगीतातल्याकालचक्रावरआपलीचिरकालमुद्राउमटवणारेकिराणाघराण्याचेगायकम्हणजेपंडितभीमसेनजोशीअर्थातअण्णा त्यांच्यास्वरालासिद्धीलाभलेलीहोती अशीभावनाअभ्यंकरयांनीयावेळीव्यक्तकेली जन्मशताब्दीवर्षाचाप्रारंभआणिसत्कारसोहळ्यानंतरकार्यक्रमाच्याउत्तरार्धातकाननदरसकरो याकार्यक्रमातपंडितभीमसेनजोशीयांच्याव्यक्तिमत्वाच्याआणिसंगीताच्याविविधपैलृंवररचलेल्यारचनांचंसादरीकरणश्रीनिवासभीमसेनजोशी आणिविराजश्रीनिवासजोशीयांनीकेलं

उद्यायाकार्यक्रमाच्यासमारोपातजयतीर्थमेवूंडीभीमसेनजोशीयांच्यारचनासादरकरतील

माहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकर राष्ट्रवादीकाँग्रेसचेअध्यक्षशरदपवार त्यादीमान्यवरयाकार्यक्रमालाउपस्थितराहणारआहेत

त्यातसंगीतमैफलीबरोबरचभीमसेनजोशीयांच्याआठवणींनाउजाळादिलाजाणारआहे संगीताचार्यकाणेब्वाप्रतिष्ठान पंडितभीमसेनजोशीयांच्याजन्मशताब्दीनिमित्तवर्षभरकार्यक्रमकरणारआहेत

देशातलीसामूहिकताहीचभारताचीशक्तीआहे आणितोचआत्मनिर्भरभारताचामूलाधारआहेअसंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीम्हटलंआहे भारतीयस्वातंत्र्यचळवळीच्याकाळातउत्तरप्रदेशातचौरीचौराध्विझालेल्याहत्याकांडालाआजशंभरवर्षेपूर्णझाली याघटनेच्याशताब्दीसमारंभाचंमोदीयांनीदूरदृश्यप्रणालीच्यामाध्यमातूनउद्घाटनकेलं त्यावेळीतेबोलतहोते याघटनेतल्याहुतात्म्यांच्यारमृतींनाउजाळादेण्याचंकामविद्यार्थ्यांनीकरावं असंआवाहनहीत्यांनीकेलं

त्यामुळेशेतकऱ्यांनाआपलाकृषिमालकुठेहीविकतायेईल असंहीत्यांनीसांगितलं यावेळीएकाविशेषटपाल तिकिटाचंप्रकाशनहीमोदीयांच्याहस्तेझालं

आपल्यासत्ताकाळातहीपेट्रोलडिझेलवरचाराज्याचाकरकमीकेलाहोताअसंत्यांनीसांगितलं यावेळीफडनवीसयांनीवीजजोडण्यातोडण्याच्यानिर्णयावरूनराज्यसरकारवरटीकाकेलीआणित्याविरोधातराज्यभरनिदर्शनंकरायचाञाराही दिला केंद्रसरकारनेकेलेलेतीनहीकृषीकायदेरद्दकरण्याबरोबरच राज्यसरकारनंलॉकडाऊनच्याकाळातलंतीनमहिन्यांचंघरगुतीआणिशेतीपंपाचंवीजबिलमाफकरावं अशीमागणीस्वाभिमानीशेतकरीसंघटनेचेसंस्थापकअध्यक्षराजूशेट्टीयांनीकेलीआहे

याराज्यकार्यकारीणीसाठीप्रदेशाध्यक्षसंदीपजगताप जालंदरपाटील रविकांततुपकर यांच्यासहराज्यातलेसर्वजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षआणिपदाधिकारीउपस्थितहोते बिगरबँकिंगवित्तीयकंपन्याआणिनागरीसहकारीबँकांनाजोखीम आधारितअंतर्गतलेखापरीक्षणप्रणालीकार्यान्वितकरावीअसेनिर्देशभारतीयरिझर्व्हबँकेनंदिलेआहेत यासंदर्भातरिझर्व्हबँकेनंअधिसूचनाजारीकेलीआहे

कोरोनाचाप्राद्भावअजूनओसरलेलानसल्यानंप्रत्येकानंसतर्करहातआपल्याकर्तव्याचंपालनकरावंअसंआवाहनराज्यपालभगतसिं हकोश्यारीयांनीकेलंआहे

नवीमुंबईमहानगरपालिकाक्षेत्रातकालपासूनदु्सऱ्याटप्प्यातल्याकोरोनालसीकरणालासुरुवातझाली

लसीकरणाच्यायाकार्यक्रमाचंउद्घाटनपोलीसआयुक्तविवेक फणसळकरयांच्याहस्तेझालं

कोरोनाच्यापार्श्वभूमीवरहानिर्णयघेतलाअसूनयाकाळातपंढरीतनयेण्याचंआवाहनमंदिरसमितीनंभाविकांनाकेलंआहे

श्रीविड्ठल रुक्मिणीमंदिरसमितीचेसहअध्यक्षगहिनीनाथमहाराजऔसेकरयांनीबातमीदारांनाहीमाहितीदिली नॅशनलअसोसिएशनफॉरदब्ला डिच्यावतीनेनाशिकशहरातसातपूर डिअंधविद्यार्थ्यांसाठीसुरूकेलेल्यावसतिगृहाचंभूमिपूजनकाल संध्याकाळीराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांच्याहस्तेझालं दिव्यांगआणिबहुविकलांगाच्यासर्वांगीणविकासासाठीशासनआणिप्रशासनप्रयत्नशीलअसल्याचंसांगूनराज्यपालकोश्यारीयांनीसंस्थेच्याका र्याचंकौतुककेलं कार्यक्रमालासंस्थेचेसंस्थापकअध्यक्षदेवकिसनसारडा तसंचसंस्थेचेराज्यशाखेचेअध्यक्षरामेश्वरकलंत्रीआणि तिरमान्यवरउपस्थितहोते

जिल्हास्तरीयबँकिंगपुनर्विलोकनसल्लागारसमितीचीबैठकजिल्हाधिकारीडॉ

नाबार्डचे जिल्हाउद्योगकेंद्र जिल्हाअधिक्षककृषिअधिकारीआणिविविधबँकांचेप्रतिनिधीउपस्थितहोते

नांदेडजिल्ह्यातल्यामाहूरगडतीर्थक्षेत्रविकासआराखड्यालामान्यतादेऊनदेवस्थानाच्यासर्वांगीणविकासासाठीपावलंउचलावीत अशीमागणीसार्वजनिकबांधकाममंत्रीअशोकचव्हाणयांनीमुख्यमंत्रीऊद्धवठाकरेयांच्याकडेकेलीआहे राज्याच्याआगामीअर्थसंकल्पाबाबतमुंबईतविभागवारचचेंतचव्हाणयांनीमराठवाङ्यातल्याअनेकप्रलंबितप्रशांकडेलक्षवेधलं राज्यांतर्गतविमानसेवाविकसितकरण्यावरभरदेण्याचीगरजहीत्यांनीव्यक्तकेली मुंबईच्याकाहीभागातलोकसंख्यावाढल्यानंकाहीप्रभागांच्याविभाजनाचानिर्णयमहापालिकाप्रशासनानंघेतलाआहे